ठळक बातम्या त अर्थतज्ज्ञांच्या सूचनांचा देशाच्या विकासात मोलाचा वाटा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

आर्थिक धोरणं आणि विकासाचा मार्ग या विषयावर निती आयोगानं आयोजित केले ल्या बैठकीत देशातल्या अर्थतज्ज्ञांनी केलेल्या महत्वाच्या आणि द्रदृष्टीपूर्ण सूचनांचा देशाच्या विकासाला फायदा मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे अर्थतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांशी अर्थव्यवस्था आणि रोजगार कृषी आ णि जलसंपदा निर्यात शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर झालेली चर्चाफलदायी होती असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नवी दिल्ली इथं झालेल्या बैठ कीला चाळीसहन अधिक अर्थतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी पंतप्रधानांनी सं वाद साधला अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंबाबत तज्जांच्या सूचना आणि निरीक्षणांबाब त त्यांचं आभारही मानलं अर्थव्यवस्था रोजगार कृषी जलसंपदा निर्यात शिक्षण आणि आरोग्य या पाच प्रम्ख विषयांवर तज्ज्ञांनी आपली मतं मांडली जम्मू काश्मीरच्या शोपीयान जिल्ह्यातल्या डारमडोरा भागात आज सकाळी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं सुरक्षा दलांनी या भागाला घेराव घालून शोध मोहीम हाती घेतली होती त्यावेळी सुरक्षादल आणि दहशतवायांमध्ये झाले ल्या चकमकीत हे चार दहशतवादी मारले गेले मारले गेलेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत त्यांची नावं काय आहेत याची माहिती मिळवली जात असल्याचं स्ररक्षा स्त्रांनी म्हटलं आहे

बी अर्थात क्षयरोगाचं निर्म्लन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक योजना आखण्यात आली आहे

यासंदर्भातील एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते

काँग्रेस पक्षाचे नेते पळवून नेणं आणि त्यांना मंत्री करणं हा सर्रास भ्रष्टाचार असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना केली राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री करणं हा गैरप्रकार असून दोघांना मंत्री मंडळातून काढलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी बरोबर युती करायची किंवा नाही याबाबत चर्चा सुरू आहे पण वंचित आघाडीचा उद्देश समजून घेण्याची गरज आहे

भारतीय संविधानानं देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आणि हक्क दिले आहेत त्यात अल्पसंख्यांक समुदायाचाही समावेश असून सुदृढ आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी आपला देश कटिबध्द असल्याचं परराष्ट व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश क्मार यांनी म्हटलं आहे अमेरिकेनं जारी केलेल्या एका ताज्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यविषयक अहवालावर ते बोलत होते भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून आपल्याला सर्वधर्म समभाव असलेल्या या समाजाचा अभिमान आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं त्यासोबतच अमेरिकेसारख्या बाहेरच्या देशानं भारतातील नागरिकांच्या संवैधानिक अधिकारावर शंका घेण्याचं कारण नसल्याचंही भारत सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान भारतीय जनता पार्टीनं अमेरिकेचा हा अहवाल आपल्या आणि नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आणि पूर्णतः पक्षपात करण्याचा असल्याचा आरोप केला आहे भाजप राज्यातील विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये रथयात्रा काढ णार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईत काल भाजप पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीनं कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन केलं

शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या गोरेवाडा तलावाच्या खोलीकरण कार्याला आज पहिले यश मिळाले आहे युध्दपातळीवर सुरू असलेल्या तलाव खोलीकरणामुळे पाणी लागले आहे शहरातील पाण्याच्या प्रश्नावर गांभीर्याने कार्य व्हावे यासाठी तीन दिवसापासून सुरू असलेल्या खोलीकरण कार्याकडे स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे विशेष लक्ष देत आहेत सखोलीकरण कार्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे लवकरात लवकर कार्य व्हावं यासाठी आणखी तीन ते चार पोकलेन वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी यावेळी दिली नुकतीच घेण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महिला आणि बालविकास अधिकारी परीक्षेत अन्सूचित जमाती प्रवर्गातून बल्लारपूर शहरातील पूनम रमेश गेडाम ही संपूर्ण राज्यात अव्वल ठरली आहे स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याच्या जिद्दीच्या बळावर पूनम मागील दोन वर्षापासून तयारी करीत होती याआधी पूनमनं महारष्ट लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षा दिल्या मात्र निम्या फरकानं ती मागं पडली

राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी सपत्नीक तसंच सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी देखील सपत्नीक आज नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली बोंडे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची रामनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली फुके यांनी त्यानंतर आदिवासी गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन प्रष्पहार अर्पण केला तसेच गणेश टेकडी येथे भेट देऊन दर्शन घेतले आज आंतरराष्ट्रीय आॅलिंपिक दिवस आहे जगभरातल्या खेळाडूंना लिंग वय आणि खेळातलं कौशल्य याबाबत कोणताही भेदभाव न करता त्यांच्या विविध खेळांमधल्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो हा दिवस केवळ खेळांपुरता मर्यादित नसून संपूर्ण विश्वात खेळात निष्पक्षता एकता आणि सन्मानाच्या भावनेला वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवशी प्रयत्न केले जातात

चेन्नई आणि त्रिवेंद्रम इथं गेल्या महिन्यात झालेल्या दोन अखिल भारतीय स्पर्धांच्या आधारावर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे यात मालविका आणि रितिकाची कामगिरी सरस ठरली होती अमरावती जिल्ह्यातील तीन लाख त्र्याहतर हजार नागरिकांना आय्ष्यमान भारत का र्यक्रमाद्वारे पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयापर्यंत वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रीया मान्यताप्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध होणार आहेत अ शीमाहिती अमरावतीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं क ळवलं आहे

निवड प्रक्रिया पार पाडल्यानंतर लाभार्थींच्या माहितीबाबत तक्रार आल्यास पशुधन विकास विस्तार अधिका यांना जबाबदार मानण्यात येईल असे श्री रहाटे यांनी स्पष्ट केलं आहे ब्लडाणा जिल्ह्यातील नागपूर औरंगाबाद मार्गावर अंजनी खूर्द इथं बोलेरो आणि कंटेनरचा भीषण अपघात होऊन चार जण ठार झाले मध्यरात्रीच्या दरम्यान हा अपघात घडला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे नैऋत्य मान्सून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सक्रिय झाला असून आज द्रपारपासून नागपुरात मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली

अकोल्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे ब्लढाण्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पर्जन्यवृष्टीत खामगाव परिसरात अंगावर झाड पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली